मोदी याचं प्रतिपादन गडचिरोलीच्या जहाल नक्षलवाद्याचं गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण

आणि नागपूरसह विदर्भात अत्याधिक उष्म्यामुळं हवामान खात्यातर्फे अतिसतर्कतेचा इशारा

पारदर्शकता आणि कठोर परिश्रम याला पर्याय नसल्याचं सांगत आपलं सरकार सबका साथ सबका विकास या मंत्राची अंमबलजावणी स्निश्चित करेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी इथं सांगितलं ते आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याना संबोधित करत होते मोदी यांनी आज वाराणसी मतदारसंघातून आपल्याला निवडून दिल्याबद्दल लोकांचे आभार मानण्यासाठी वाराणसीला भेट दिली भाजपा लोकशाहीच्या म्ल्यांची जपवणूक करण्यासाठी कटिबद्व असल्याचा पूनरूच्चार त्यांनी यावेळी केला लोकांनी जरी आपल्याला पंतप्रधान पदी निय्क्त केलं असलं तरी आपण एका सेवकाप्रमाणेच कार्य करणार असल्याचं ते म्हणाले तत्पूर्वी त्यांनी काशी विश्वनाथ देवस्थानाला भैट देऊन दर्शन घेतलं यावेळी पक्षाध्यक्ष अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे म्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते

पंजाब मधील भटींडा इथल्या वाय्सेना भिसीयाना इथं आज झालेल्या हवाई कसरतींमध्ये एका बाणाची रचना करण्यात येते बाण तयार करताना दोन विमानांच्या मध्ये एका विमानाची जागा ठेवण्यात येते जे मिसिंग मॅन दर्शविते अशा प्रकारे शहीद वाय्सेना अधिकाऱ्यांना सलाम केला जातो नंतर यानिमित्त झालेल्या द्खवटा कार्यक्रमात इथल्या य्द्ध संग्रहालयात शहीद वाय्सेना अधिकाऱ्यांना प्ष्पचक्र अर्पण करून श्रद्वांजली वाहण्यात आली

नक्षल वादयांना स्थनिक तेंदूपता तसेच रस्ते बांधकाम व्यवसायिक पैसे प्रवत असल्याची माहिती जगदीश ने दिली जगदीशला गोंदिया पोलिसानंतर्फे नक्षल आत्म समपर्ण योजनेचा लाभ देण्यात येणार आहे

योगगूरू स्वामी रामदेव यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे हरिदवार इथं पत्रकार परिषदेत बोलताना रामदेव यांनी लोकसंख्येचा विस्फोट हा देशासाठी घातक असल्याचं सांगितलं यापासून बचावासाठी तीन किंवा त्यापेक्षा अधिक अपत्य असलेल्यांना मतदानाचा अधिकार नाकारणं तसंच तिसऱ्या आणि त्याप्ढच्या अपत्यांना सरकारी नोकरी निवडण्कांची उमेदवारी वा तत्सम लाभ नाकारणं यासारखे कायदे करण्याची गरज रामदेव यांनी व्यक्त केली कांग्रेस कार्यकारिणीच्या आज झालेल्या बंददवार बैठकीबद्दल विविध अंदाज आणि अफवा माध्यमांमध्ये जाणून बुजून पसरविण्यात येत आहेत असा आरोप कांग्रेसनं केला आहे असे कुठलेही अनुमान किंवा अंदाज करू नये असं आवाहन कांग्रेस पक्षप्रवक्ते रनदीपसिंग सुरजेवाला यांनी माध्यमांसह इतर सर्वांना केलं आहे अंदाज करत बसण्यापेक्षा कांग्रेस भविष्यात नियोजनबद्ध रितीनं काय पावलं उचलतो याची वाट पहा असंही त्यांनी म्हटलं आहे

काळा पैसा वैध करण्यासंदर्भात उदयोजक रॉबर्ट वाड्रा यांचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याच्या अंमलबजावणी संचालनालय अर्थात ई डी च्या मागणीवर दिल्ली उच्च न्यायालयानं रॉबर्ट वाड्रा यांना आपली बाजू मांडण्यास सांगितलं आहे आज झालेल्या सूनावणीत न्यायालयानं वाड्रा यांना आज याबाबत नोटीस जारी केली न्यायालयानं गेल्या एक एप्रिल रोजी वाड्रा यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे मात्र वाड्रा हे तपासात सहकार्य करत नसल्याम्ळे हा जामीन रद्द करण्याची मागणी ई डी नं केली आहे

सी डॉट इन या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे

मंत्रालयात आज रस्ते रेल्वे मेट्रो आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांचा त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगदवारे आढावा घेतला वर्धा नागपूर रेल्वेमार्गाचे काम लवकरच स्रु करण्यात येईल असेही ते प्ढ म्हणाले नागपूरच्या हिंगणा वनपरिक्षेत्रातील शहरी वनाचा भाग असलेल्या अंबाझरी वनक्षेत्राला काल मध्यरात्री अज्ञात इसमानं आग लावली

या ठिकाणी नागपूरच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं

या क्षेत्रात अवैध चराई आणि अतिक्रमण रोखण्यासाठी वनविभाग कार्यरत असून यासाठी संरक्षण भिंत उभारली आहे परिणामी समाजकंटकांना वचक बसला आहे याच कारणातून अज्ञात आरोपिंनी ही आग लावली असावी असा प्राथमिक अंदाज वनविभागातर्फे वर्तवण्यात आला असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे नागपूर महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने उदया मनपा मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी छत्रपती शाह महाराज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयक्त जयंती समारंभ आयोजित करण्यात आला आहे महाप्रूषांच्या संयक्त जयंती समारंभानिमित्त सुप्रसिद्ध विचारवंत सेव्ह द चिल्ड्रन इंडियाचे विभागीय समन्वय अनिरूद्ध पाटील यांचे प्रबोधनात्मक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर सायंकाळी सा

ग म फेम विजेता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध महागायक अभिजीत कोसंबी यांचा संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील नागप्र महानगरपालिका आणि पर्यावरण स्वयंसेवी संस्था यांच्या संय्क्त विद्यमानं गोरेवाडा तलाव स्वच्छता मोहिम राबविण्यात आली या स्वच्छता मोहिमेमध्ये महापौर नंदा जिचकार आणि नगरसेवक हरिश ग्वालबंशी यांच्यासह गोरेवाडा जंगल ट्रेकर्स आय क्लिन पर्यावरण प्रेरणा विदर्भ स्वच्छ असोसिएशन या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी श्रमदान केले नागप्र महानगरपालिकेदवारे तलाव स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येते यावर्षीही हे तलाव स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे या स्वच्छता अभियानामध्ये सर्व स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी तलाव परिसरातील ट्रॅकची पाहणी केली तलाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी प्ढाकार घ्यायला हवा तलावात आणि सभोवतालच्या परिसरात कचरा होणार नाही याची प्रत्येकानी काळजी घ्यायला हवी असं महापौर यावेळी म्हणाल्या फ्रेंच ख्ल्या टेनिस स्पर्धेला काल पॅरीस इथं सुरूवात झाली

एकमेव भारतीय खेळाडू प्रजनेश ग्नेश्वरनला देखील त्याच्या प्रतिस्पध्र्याकडून पराभव स्वीकारावा लागला

पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठाशी संलग्नित यवतमाळ इथल्या विभागीय कृषी संशोधन केंद्र तसंच प्र मा रूईकर ट्रस्ट यवतमाळ यांच्या संय्क्त विद्यमाने बांबू लागवड आणि बांबू उदयोगशास्त्र या विषयावर वनशेती कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संशोधन सहयोगी संचालक डॉ प्रमोद यादगीरवार उपस्थित होते यावेळी बोलताना यादगीरवार म्हणाले की जे शेतकरी शेतीविकासाच्या प्रवाहात मागे पडले आहेत त्यांना दोन पाउले प्ढे जाऊन बांबूतज्ञ लोकांनी सहकार्य केले पाहिजे बांबू लागवडीम्ळे शेतीची सुपिकता वाढते झारखंड मध्ये मुख्यमंत्री बांबू योजना सुरू आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही विशेषत यवतमाळ जिल्ह्यात बांबू लागवड वनशेतीची गरज आहे

यावेळी प्रगतिशील शेतकरी वनविभागचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते अकोला महापालिकेत पंतप्रधान आवास योजनेतील घरकूलांचे कामे हे कागदोपत्री सुरु असल्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेने शहराध्यक्ष राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात महापालिकेत ठिय्या आंदोलन केले आवास योजनेतील समस्या सोडविण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी शिवसैनिकांना दिले यावेळी मोठ्या संख्येत लाभार्थी तसेच शिवसैनिकांची उपस्थिती होती कोरडे आणि उष्ण उत्तर पश्चिम किंवा पश्चिम वारे देशाच्या उत्तर पश्चिम आणि मध्य भागांवरून वाहत असल्याम्ळं विदर्भ आणि मराठवाडा भागात उष्णतेची लाट आली असल्याचं हवामान विभागातर्फे कळविण्यात आलं आहे

काल नागपूरचं तापमान देशात सर्वाधिक नोंदवण्यात आलं होतं

नागप्रात दोन दिवसांपासून नवतपा या अत्याधिक तापलेल्या नऊ दिवसांच्या काळाची स्रूवात झाल्याची स्थानिकांची मान्यता आहे

हवामान खात्यातर्फे याठिकाणी अतिसर्तकतेचा इशारा नागरिकांना देण्यात आला आहे